दरम्यान त्रेपन्न भारतीयांना घेऊन चौथं विमान आज इराणहून भारतात दाखल झालं परराष्ट मंत्री एस जयशंकर यांनी ड्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली

इराणमधून आतापर्यंत तीनशे एकोणनव्वद भारतीयांना देशात परत आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे

ते आज नाशिक इथं बोलत होते मास्क आणि सॅनटायझर निर्धारित किमतीतच विकण्याचे आदेश शिंगणे यांनी दिले सर्वांनी मास्कचा वापर करणं आवश्यक नसल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं

जिल्ह्याधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत यामध्ये पाली इथलं बल्लाळेश्वर मंदिर तसंच खालापूर तालुक्यातल्या महड इथलं वरदविनायक मंदिर उरण तालुक्यातल्या घाराप्री लेणी तसंच खालापूर तालुक्यातलं इमॅजिका वॉटर पार्क आदी पर्यटन स्थळांचा समावेश आहे

राज्यपाल लालजी टंडन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ झाला अवघ्या मिनिटभराच्या भाषणात राज्यपालांनी सर्व आमदारांनी लोकशाहीचा अवलंब करण्याचं आवाहन केलं त्यानंतर विरोधी बाकांवरच्या भाजप सदस्यांनी सरकारला विश्वासमत सिद्ध करण्याचं आवाहन केल्यावर सदनात गदारोळ सुरू झाला

त्यामुळे कमलनाथ सरकारला दहा दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे

आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते जळगाव जिल्ह्यातल्या पाटणादेवीसह अन्य छोट्या पर्यटन स्थळ विकासासाठी निधी मंजूर करण्याची मागणी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली सिंधुदर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसंच या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधांचा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केला

कपिल पाटील यांनीही शहापूर तालुक्यातल्या किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित केला

आपल्याला या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं गेलं नसल्याचा आरोप गांधी यांनी यावेळी केला

एम परिवहन एप वर वाहनचालकाची तसंच वाहनाची सर्व कागदपत्रं अपलोड करण्याची सुविधा असून एक लाख वाहनधारक अॅप वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं वाहतुक पोलिसांकडून अडवणूक होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक चालान पद्धत वापरात आणली असून कोणीही यातून सुटू शकत नसल्याचं गडकरी यांनी उदाहरणासहित स्पष्ट केलं सुधारित वाहतुक नियम कायदा लागू केल्यानंतर अपघाती मृत्यूचं प्रमाण दहा टक्क्यांनी कमी झाल्याचं गडकरी यांनी सांगितलं